तोपर्यंत कोरोना प्रतिबंधाचे सगळे नियम अवश्य पाळा

केरळ कर्नाटक तमिळनाडू गुजरात आणि महाराष्ट्रात एडीआरएफ च्या तुकड्या तैनात चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता

सरकारमधले तसंच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलांचे वरिष्ठ अधिकारी बैठकीत उपस्थित राहणार आहेत

केरळ कर्नाटक तमिळनाडू गुजरात आणि महाराष्ट्र या पाच राज्यांमध्ये या तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत

या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आज आणि उद्या दक्षिण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी अपेक्षित आहेत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचीही शक्यता आहे उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात उद्या आणि परवा या वादळाच्या प्रभावानं पाऊस पडेल मात्र या काळात वादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्यापासून दूर जाणार असल्यानं पावसाचं प्रमाण काहीसं कमी राहील

सध्या केरळमध्ये काही भागात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक घरांचं नुकसान झालं आहे

राज्य निहाय विचार करता उपचाराधीन रुग्णसंख्येत घट नोंदवल्या गेलेल्या राज्यांची संख्या वाढते आहे

उपचाराधीन रुग्ण संख्येतली सर्वाधिक वाढ आज तमिळनाडूत नोंदवली गेली

आंध्रप्रदेश केरळ पश्चिम बंगाल उत्तराखंड आणि ओदीशातल्या उपचाराधीन रुग्णसंख्येतली वाढही चार आकडी आहे

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेनं विकसित केलेल्या या औषधाला भारतीय औषध नियंत्रक महासंचालकांनी नुकतीच आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली आहे या औषधाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन पुढच्या महिन्यापासून डॉक्टर रेड्डीज लॅब यांच्यामार्फत होईल असं माहीतगार सूत्रांकडून समजलं औषधाला आपत्कालीन वापरासाठीच मंजुरी मिळाल्यानं ते केवळ रुग्णालयांमधल्या कोविड रुग्णांनाच उपलब्ध करून देण्यात येणार आहे हे औषध पावडरच्या स्वरूपात असून ते पाण्यात विरघळून प्यावं लागतं विषाणूचा संसर्ग झालेल्या पेशींमध्ये ते जातं आणि विषाणूची वाढ रोखतं विषाणूसंसर्ग झालेल्या पेशींमध्येच होणारा प्रवेश हे या औषधाचं वैशिष्ट्य आहे औषधामुळं रुग्णालयातले रुग्ण लवकर वरे होतात आणि औषधांची गरजही कमी होते असं वैद्यकीय चाचण्यांमध्ये आढळून आलं आहे एएफएमसी तुकडी दाखल लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाची पंचावन्नावी तुकडी आज लष्करी वैद्यकीय सेवेत दाखल झाली

एएफएमसीचे कमांडट लेफ्टनंटजनरल नार्दीप नैथानी यांनी एका छोटेखानी समारंभात विद्यार्थ्यांना अधिकारपत्रदिलं तर कर्नल ए

शाक्य यांनी शपथ दिली

सध्याच्या कठीण काळात हे विद्यार्थी सेवेतदाखल होत असल्याची आठवण लेफ्टनंट जनरल नैथानी यांनी करून दिली आणि कोरोनासाथीविरुद्ध लढण्यासाठी त्यांचं ज्ञान आणि कौशल्य यांची पराकाष्ठा करण्याचं आवाहनकेलं गंगोत्री मंदिर गंगोत्री मंदिराची दारं आज सकाळी पारंपरिक प्रथांनुसार खुली करण्यात आली यमुनोत्री मंदिराची दारं मात्र काल खुली करण्यात आली कोविड महासाथीमुळं भाविकांना पूजाविधी करण्यास मनाई करण्यात आली आहे केवळ मंदिराच्या पुजाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे निवडक पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पारंपरिक विधी करण्यात आले कोविड साथीमुळं उत्तराखंड सरकारनं यापूर्वीच चारधाम यात्रा रद्द केली आहे

वेंकय्या नायडू यांनी शुभेच्छा दिल्या आहेत कुटुंबसंस्था बळकट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहनही त्यांनी एका ट्विट संदेशाद्वारे केलं आहे

या बरोबरच हे राष्ट्रीय वातमीपत्र संपलं कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा नमस्कार